यासाठी आज राज्य मंत्रीमंडळाची बैठक होण्याची शक्यता आहे

गांधी यांनी देशासाठी केलेलं कार्य विसरता येणे शक्य नाही असं सांगत त्यांनी आपण गांधी यांचा आदर करत असल्याचं म्हटलं आहे मला कोणाच्या भावना दुखवायच्या नव्हत्या मात्र माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असल्यास आपण त्यांची माफी मागतो असं ठाकूर यांनी म्हटलं आहे साध्वी ठाकूर यांनी एका खाजगी वृत्त वाहिनीशी बोलताना महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथूराम गोडसे हा देशभक्त असल्याचं म्हटलं होतं यावर विरोधी पक्षांनी आक्षेप घेत माफी मागण्याची मागणी केली होती भारतीय जनता पक्षानंही या विधानाचा निषेध करत आपण या विधानाशी अजिबात सहमत नाही असं सांगून साध्वी ठाकूर यांना सार्वजनिक स्तरावर माफी मागण्याचे निर्देश दिले होते

न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या अवकाशकालीन पीठानं प्ढच्या सुनावणीची तारीख एक जुलै निश्चित केली असून तोपर्यंत उत्तर द्यायला सांगितलं आहे

ग्णपडताळणीचे ऑनलाईन अर्ज निकाली काढल्यानंतर अंतिम निकाल आणि गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल असं परिषदेनं म्हटलं आहे

राज्याच्या हक्काच्या पाण्यासंदर्भात आपण सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली पाणी यात्रा जन आंदोलनाच्या लढ्यात जनतेनं सहभागी व्हावं असं आवाहनही भोसले यांनी यावेळी केलं

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर काल थोरात यांनी जिल्ह्यातल्या मालेगाव आणि चांदवड तालुक्यातील विविध गावांना भेटी दिल्या त्यानंतर नाशिक इथं ते वार्ताहरांशी बोलत होते सरकार दुष्काळाबाबत गंभीर नसून मागणी नुसार पाण्याचे टँकर पुरवले जात नाही रोजगार हमीची मोठी कामं बंद झाली आहेत चारा छावण्यांचे अनुदान मिळत नाही अशा व्यथाही त्यांनी यावेळी मांडल्या

पाणी सोडण्याचा निर्णय होत नाही तोपर्यंत कार्यालय सोडणार नसल्याची भूमिका घेत आंदोलकांनी अधिकाऱ्यांनाही कार्यालयात रोखून धरलं होतं पैठण तालुक्यात तीव्र पाणी टंचाई असून पिण्यासाठी जनावरांसाठी तसंच चारा पिकांसाठी जायकवाडी धरणातून आपेगाव हिरडपूरी बंधाऱ्यात पाणी सोडण्याच्या मागणीसाठी गेल्या दोन दिवसांपासून जायकवाडी धरणाच्या पायथ्याशी या शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलं होतं मात्र त्याची दखल न घेतल्यामुळे काल शेतकऱ्यांनी औरंगाबाद शहरात हे आंदोलन केल्याचं आंदोलकांनी सांगितलं

काल महापौरांनी नगररचना विभाग आणि अतिक्रमण हटाव पथकाची आढावा बैठक घेतली त्यावेळी त्यांनी हे आदेश दिले शहरात किती बांधकामं सुरू असून यातील नगररचना विभागाकडं परवानगी घेऊन किती बांधकामं सुरू आहेत याचा तपशील सादर करण्याचे आदेशही महापौरांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत

औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातल्या द्ष्काळाची पाहणी केल्यानंतर ते जालना इथं वार्ताहरांशी बोलत होते सध्या ग्रामीण भागात पाणी चारा टंचाई बेरोजगारी या सारख्या गंभीर समस्या असून सरकार फक्त बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप त्यांनी केला

ते काल जिल्हाधिकारी कार्यालयात टंचाई आढावा बैठकीत बोलत होते गद्रे यांनी जिल्ह्यातल्या सिरसम खुर्द पेडगांव वाडी कणका कोंडुर हातमाली आणि उमरखोजा या टंचाईग्रस्त गावांना भेटी देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला तसंच सध्याची पाण्याची उपलब्धता टँकर आणि अधिग्रहण करण्यात आलेल्या बोअर विहिरींची माहिती घेतली

नागमोडी वळणावर चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे ही मोटार पलटल्यानं हा अपघात झाला

मंचने दिलेल्या निवेदनात शहरातल्या मान्यताप्राप्त अनुदानित विना अनुदानित स्वयंअर्थसहाय्य निर्मित अल्पसंख्याक आदी महाविद्यालयांची यादी तसंच संबंधित महाविद्यालयातील अकरावीच्या प्रत्येक शाखेतील मान्यता प्राप्त अनुदानित विनाअनुदानित तुकड्या विद्यार्थी संख्या यांची माहिती जाहीर करण्यासह अन्य मागण्या केल्या आहेत सांगली जिल्ह्यातल्या महाकाली साखर कारखान्याच्या जवळपास सहाशे कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी कवठे महांकाळ तहसील कार्यालयावर काल मोर्चा काढला

उजनीतून भीमा नदीत आता साडेपाच दसलक्ष घनफूट पाणी सोडले जाणार आहे